कोरोंनाच्या प्रतिबंधासाठी सध्या देशभरात सुरू असलेल्या संचारबंदीला दोन आठवड्यांची मुदतवाढ

केंद्रीय गृह मंत्रालयानं संचारबंदीसाठी नवी मार्गदर्शक तत्व जारी केली

अमरावती इथ कोरोंना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यास मान्यता

या संचारबंदीच्या काळात विमान प्रवास रेल्वेमेट्रो रेल्वे किंवा रस्त्याने होणारी राज्यांतर्गत वाहतूक शाळा महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक आणि प्रशिक्षण सेवा चित्रपटगृहे मॉल्स क्रीडा संक्ले यांच्या संचालनावर असलेली बंदी कायम राहणार आहे सर्व प्रकारच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक आणि इतर प्रकारच्या एकत्रीकरणावर तसेच धार्मिक ठिकाणे आणि प्रार्थना स्थळांवरील बंदीही कायम आहे नागरिकांना केवळ काही निवडक उददेशांसाठी विमान रेल्वे आणि रस्त्याने प्रवास करण्याची परवानगी ग़ह मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे

केंद्रीय गृह मंत्रालयाने संचारबंदीच्या काळात विविध बाबींचे नियमन करण्यासाठी नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत देशातल्या जिल्ह्यांमधला कोविडचा धोका लक्षात घेऊन त्यावर आधारित लाल हॉट स्पॉट हिरवा आणि केशरी विभाग अशी विभागणी करण्यात आली असून यावर आधारित ही मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत त्यानुसार रेल्वेने संचारबंदी विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजूर यात्रेकरू पर्यटक विदयार्थी आणि अन्य व्यक्तींना त्यांच्या इच्छित स्थळी हलवण्यासाठी कालच्या कामगार दिनाचे औचित्य साधून श्रमिक विशेष गाड्या स्रु केल्या आहेत या विशेष गाड्या दोन्ही संबंधित राज्य सरकारांच्या विनंतीन्सार एका ठिकाणाहन द्दसऱ्या ठिकाणी चालवण्यात येणार आहेत रेलवे आणि राज्य सरकारानी श्रमिक विशेष गाड़या सुरळीत चालवण्यासाठी आणि समन्वयासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करावी असे यासंबंधी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांत सांगण्यात आले आहे प्रवासी पाठवणाऱ्या राज्यांनी प्रवाश्यांची वैदयकीय तपासणी करावी आणि ज्यांच्यामध्ये लक्षणे आढळणार नाहीत त्यांनाच प्रवासाची परवानगी दिली जाईल प्रवासी पाठवणाऱ्या राज्यांनी या लोकांना त्कड्या त्कड्यांमध्ये गाड्यांमध्ये बसवून नियोजित ठिकाणी पाठवताना सॅनिटाइज्ड बसेसचा वापर करावा तसेच शारीरिक अंतराचे निकष आणि अन्य सूचनांचे पालन करावे प्रत्येक व्यक्तिसाठी मास्कचा वापर अनिवार्य असेल तसेच जिथून ते निघतील त्या रेल्वे स्थानकावर त्यांची भोजन आणि पाण्याची व्यवस्था तिथल्या राज्य सरकारने करायची आहे इच्छित स्थळी पोहचल्यावर राज्य सरकारकडून प्रवाशांना ताब्यात घेतले जाईल त्यांची तपासणी गरज भासल्यास विलगीकरण आणि रेल्वे स्थानकावरून प्ढील प्रवासाची व्यवस्था केली जाईल केंद्राने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वांमध्ये व्यक्तींचे हित आणि सुरक्षा यासाठी काही उपाययोजना आखण्यात आल्या आहेत

बाह्य रुग्ण विभाग ओपीडी आणि वैद्यकीय दवाखान्यांना रेड ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये सामाजिक अंतरांचे निकष आणि इतर स्रक्षा संबंधी खबरदारीसह काम स्रु ठेवायला परवानगी असेल मात्र प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये यासाठी परवानगी दिली जाणार नाही

केशरी क्षेत्र म्हणजेच ऑरेंज झोनमध्ये रेड झोनमध्ये परवानगी दिलेल्या कामांव्यतिरिक्त टॅक्सी आणि कॅबसेवांनाही परवानगी देण्यात आली आहे मात्र गाडीत चालक आणि केवळ दोन प्रवासी बसण्याची अट घालण्यात आली आहे हरित क्षेत्र म्हणजेच ग्रीन झोनमध्ये सर्व प्रकारच्या कामांसाठी परवानगी देण्यात आली आहे मात्र ज्या कामांना देशभरात अद्याप बंदी आहे ती कामे ग्रीन झोनमध्येही स्रु होणार नाहीत

सर्वप्रकारच्या मालवाहत्कीला परवानगी देण्यात आली आहे कोणतीही राज्येकेंद्रशासित प्रदेश शेजारी राष्ट्रांसोबतच्या करारान्सार सूरु असलेल्या सीमापार व्यापाराची मालवाहतूक थांबव् शकत नाही लॉकडाऊनच्या काळात माल आणि सेवांची प्रवठा साखळी देशभर स्रळीत राहणे आवश्यक असून अशा मालवाहत्कीसाठी कोणत्याही स्वरुपाचा वेगळा पास लागणार नाही

हे सर्व कामगार मजूर उतर प्रदेश बिहार बंगाल येथील असून ते शापोरजी पालनजी बांधकाम करणाऱ्या कंपनीकडे कार्यरत होते

या कामगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले

नागप्रातील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीप्रा भागातून आणखी तीन रुग्ण आढळले आहेत

अमरावती इथ कोरोंनाबाधित रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे कोरोंना संसर्ग प्रतिबंधासाठी संशयितांचे अहवाल तत्काळ मिळावेत आहे उपचार उपाययोजनांना गती मिळावी यासाठी अमरावतीच्या संत गाडगेबाबा अमरावती विदयापीठात कोरोंना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात मान्यता मिळाली असून येत्या सोमवार पर्यन्त ती कार्यान्वित होतील अशी माहित महिला आणि बालविकास मंत्री अड यशोमती ठाक्र यांनी आज दिली

या महिलांदवारे गावागावात हजारो रांगोळ्यांच्या माध्यमातून कोरोणापासून बचावाबाबत जनजाग़ती देखील केली जात आहे पालघर जिल्ह्यातल्या गडचिंचले इथं झालेल्या तिहेरी हत्याकांडातल्या एका आरोपीला कोरोना विषाणू ची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे

लागण झालेला आरोपी वाड्याच्या पोलीस ठाण्यात पोलीस कोठडीत होता

अशी माहिती बाजार समितीचे सचिव बबन इंगळे यांनी दिली अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा काढणारी वाशिम ही विदर्भातील पहिलीच कृषी उत्पन्न बाजर समिती ठरली आहे

शेतकऱ्यांनी आपल्या सोयीच्या गटाकडे मागणी नोंदविल्यान्सार त्यांना निविष्ठा पोहोचविल्या जाणार आहेत अशी माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली आहे